व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचा भाग असलेल्या व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार प्रदर्शनाचं उद्दाटन काल प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं प्रधानमंत्र्यांनी एक हजार पाचशे खाटांची सोय असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकशास्त्र आणि संशोधन केंद्राचं ही अहमदाबाद मधे उद्वाटन केलं हे केंद्र आयुष्यमान भारत योजनेशी जोडलं जाईल त्यामुळं गरीब लोकांना वैदयकीय सेवा उपलब्ध होईल असं प्रधानमंत्र्यांनी उद्दाटनप्रसंगी सांगितलं

प्रत्येक लोकसभाक्षेत्रात किमान एक तरी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यावर सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीच्या वर पोचली आहे

त्यानुसार अशा नियोक्त्यांकडे नव्यानं नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतन योजनेत नियोक्त्याच्या वाटयाची रक्कम सरकार देतं

उत्तर प्रदेशातल्या कथित खाण घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं वरिष्ठ आयएएस अधिकारी बी चंद्रकला आणि इतरांना आज समन्स जारी केलं त्यांची पुढल्या आठवड्यात चौकशी करणार असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं काल या प्रकरणी सरकवसुली संचालनालयानं राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काही सनदी सेवकांविरोधात मनी लॉंडरिंग प्रकरण दाखल केलं

त्याबाबतही चौकशी सुरू आहे

विरोध पक्षांची महाआघाडी म्हणजे केवळ नकारात्मक भावनांनी वेढलेल्या नवाबाचं कडबोळं असून मोदी विरोध हे त्यांच्यातलं समान सूत्र असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईतल्या एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होते भारतीय लोकांसमोर विकासाची आकांक्षा असणारा आणि राजकीय सजग समाज अशा आत्मघातकी पर्यायाचा मुळीच विचार करणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला फाईव्ह जी तंत्रज्ञानासाठी भारत सज्ज असल्याचं ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष राम सेवक शर्मा यांनी सांगितलं आहे आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते भारत तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं प्रगत होत आहे आणि फाईव्ह जी तंत्रज्ञान अतिशय सहज आणि सुलभतेनं लागू करण्यासाठी ट्रायकडून सर्व प्रकारची मदत दिली जाईल असं ते म्हणाले ग्राहकांचा फायदा व्हावा यासाठी प्रसारण आणि केबल सेवांसदर्भातला नवा आराखडा तयार करण्यात आला या आराखड्यामुळे ग्राहकांचं सक्षमीकरण होण्याबरोबरच इतर विविध संबंधितांना पारदर्शकता उपलब्ध होत आहे अशी माहिती शर्मा यांनी दिली मागच्या तीन वर्षापासून एकाच ठिकाणी नियक्त असलेल्या अधिका यांच्या बदल्या करण्याची सूचना निवडणूक आयोगानं बिहार सरकारला केली आहे

आयोगानं आपल्या मुळ जिल्ह्यात नियुक्त असलेल्या अधिका यांच्या बदल्या करण्यास तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात होणारा काळा पैशाचा व्यवहार आणि बळाचा व्यापार टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यास सांगितलं आयोगानं निवडणुक उमेदवारांचा खर्च आणि वाहनं मद्याचा गैरव्यापार यावर लक्ष ठेवण्यास अधिका यांना सांगितलं पटना विमानतळ आणि रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेबाबत ही आयोगानं सूचना दिल्या

युनिस्पेस नॅनोसॅटेलाईट असेंब्ली अद्वट्रेनिंग बाय उत्त्रो अर्थात उन्नती असं या उपक्रमाचं नाव आहे अवकाश राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी काल बंगळुरु ििं या कार्यक्रमाचा प्रारंभ केला भारत अवकाश क्षेत्रातलं आपलं ज्ञान आणि विशेषतज्ञता या कार्यक्रमाद्वारे ििंर देशांना त्यांचा लाभ व्हावा यासाठी देऊ शकेल असं झोचे अध्यक्ष के सिवन यांनी यावेळी सांगितलं

फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलनं सहा गडी बाद करत उल्लेखनीय कामगिरी केली ऑस्ट्रेलियान दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं रोहित शर्माला लवकर गमावलं मात्र कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी सावध खेळ करत पाठलाग सुरू ठेवला आहे

लडाखमधे खरदुंग ला खिंडीजवळ आज सकाळी बर्फाचा कडा कोसळून तीनजण ठार तर नऊजण बेपत्ता झाले आहेत

जम्मू काश्मिरमधे कुपावाडा जिल्ह्यत आज पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला पाकिस्तानी लष्करानं युद्वबंदीचं उल्लंघन करत नौगाम हंदवाडा क्षेत्रात नियंत्रण रेषेवरच्या भारतीय ठाण्यांवर गोळीबार केला भारतीय लष्करानंही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आयआयटी हैदराबाद हे देशातलंकृत्रिम बुद्धीमत्ता या विषयात पूर्णतःकालीन पदवी अभ्यासक्रम सुरु करणारी पहिली संस्था ठरली आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रमे सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली आहे सध्या हा अभ्यासक्रम भारताव्यतिरिक्त फक्त दोन अमेरिकी संस्थांमधे उपलब्ध आहे

त्यासाठी जेईई अडिक्हान्स या संयुक्त प्रवेश परीक्षेब्रारे प्रवेश दिला जाईल रसायन अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकीमधे बीटेक करणाऱ्या विदयार्थ्यांना पुढच्या शैक्षणीक सत्रापासून या अभ्यासक्रमाचा लाभ घेता येईल

राज्य आरोग्य खात्याचे सचिव संजय सिन्हा यांनी काल पाटण्यामधे वार्ताहरांना ही माहिती दिली आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालमधून बिहारमधे विक्रीला येणाऱ्या मासळींमधे फॉर्मेलिन सारख्या घातक रसायनांचे तसंच शिसं आणि कॅडमियमचे उच्च प्रमाण आढळल्यामुळे त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती

काँगोमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल पुढे ढकलण्याचं आवाहन आफ्रिकी संघानं या देशाला केलं आहे